ते काल नवी दिल्ली कें यासंदर्भात औद्योगिक संस्थांशी चर्चा केल्यानंतर बातमीदारांशी बोलत होते

ग्राहकांचे हक्क अनुचित व्यापारव्यवहार दिशाभूल करणा या जाहिराती त्यादींशी संबंधित प्रशांचा निपटारा करणं तसंच बनावट किंवा भेसळीचे पदार्थ उत्पादनं विकणा यांना दंड करणं हे या प्राधिकरणाचं काम असेल त्यासाठीचे नियम येत्या एक ते दीड महिन्यात निश्वित केले जातील असं पासवान यांनी सांगितलं महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी दहा हजार कोटी रुपयांचा आकस्मिकता निधी उपलब्ध करून द्यायला राज्यमंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे

दृष्टीदोष असलेल्या मुलांना निहित पुरवठादाराकडून त्याच्या घरी अथवा शाळेत मोफत चष्मा पोचवला जाईल निरा उजवा आणि डाव्या कालव्यातल्या पाण्याचं समन्यायी वाटप करण्याचा निर्णयही राज्यमंत्रिमंडळानं काल घेतला दहशतवाद्यांना होणा या वित्त पुरवठ्याबाबत पाकिस्ताननं आपल्या बांधिलकीची पूर्तता करण्यासाठी आवश्यक कारवाई येत्या जूनपर्यंत करावी असा कडक शारा आर्थिक कारवाई कृती दलानं दिला आहे या कृतीदलातल्या तुर्कस्तान वगळता त्रिर सर्व सदस्यांनी पाकिस्तानला सक्त ताकीद केली आहे पाकिस्तानची सदैव पाठराखण करणा या चीन आणि सौदी अरेबियानंही यावेळी भारत अमेरिका आणि युरोपीय देशांशी हातमिळवणी केली आहे दहशतवाद्यांना होणारा वित्तपुरवठा रोखण्यात अपयश आल्याबद्दल पाकिस्तानला करङ्या यादीतच कायम ठेवावं अशी शिफारस कृती दलाच्या उपगटानं केली आहे नवी दिल्ली इथं सुरु असलेल्या आशियायी कुस्ती स्पर्धेत ग्रेको रोमन प्रकारात आशु आदित्य कुंडू आणि हरदीपनं आपापल्या वजनी गटात काल कांस्य पदकं जिंकली भारतानं आतापर्यंत पाच पदकं जिंकली आहेत

मुंबई शेअर बाजारात आज सकाळच्या सत्रात गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला